सर्वप्रथम कृषी आणि ग्राम विकास मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यानंतर उद्योग आणि व्यापार मंत्रालयांच्या प्रतिनिधींशी त्या चर्चा करतील

लोणीकर मराठवाड्यातली एकात्मिक पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी केंद्र सरकारनं मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यासाठी साडे दहा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत दिली विभागातली अकरा धरणं जोडणाऱ्या या प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाङ्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याचं लोणीकर म्हणाले आठवले कोल्हापूर दलितांच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आपली भूमिका पूर्वीपासूनच होती असं केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे

दलितांना सत्तेत सहभाग मिळावा यासाठी वंचित बहुजन आघाडी एनडीएमध्ये विलीन होणं योग्य राहील असं मतही आठवले यांनी व्यक्त केलं राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील ईव्हीएम यंत्राबाबत पुन्हा शंका उपस्थित केली आहे पक्षाच्या स्थापना दिनाच्या वर्धापन कार्यक्रमात ते काल मुंबईत बोलत होते पक्षाचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी मात्र ईव्हीएमला दोष देत आपल्या कामाकडे दूर्लक्ष करु नका असं आवाहन केलं प्रफुल्ल पटेल सक्त वसूली संचालनालयानं काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांची नवी दिल्लीत आठ तास कसून चौकशी केली आजही त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळातल्या कोट्यवधी रुपयांच्या हवाई वाहतूक गैरव्यवहारप्रकरणी ही चौकशी करण्यात आली

सावित्रीबाई फुले ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सातारा जिल्ह्यातील नायगाव या जन्मगावास ब वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री जयक्मार रावल यांनी काल मुंबईत दिली बीटी अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यात अकोली जहांगीर इथं काल शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारची बंदी झुगारून देत जनुकीय सुधारणा केलेल्या वांगी आणि कापसाची पेरणी केली या बियाण्याचे नमुने तपासणिसाठी पाठवले असून अहवाल आल्यावर कारवाई केली जाईल असं अकोल्याच्या कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं

हिरव्या देवाची पालखी आणि आदिवासींघ्या पारंपरिक रानभाज्या हे या मोर्चाचं आकर्षण होतं अनेक आदिवासी बांधव पारंपारीक वेशभूषेत सोबत तीर कामठा घेऊन आले होते सुजय अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात विविध कारणानं बंद पडलेल्या सर्व पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर चालवण्याच्या संदर्भात तातडीनं प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना खासदार सुजय विखे पाटील यांनी जीवन प्राधिकरण आणि ग्रामीण पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना काल एका बैठकीत दिल्या सुजय विखे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान ही संकल्पना बोलून दाखवली होती या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पूणे केंद्रावरुन ऐकत आहात इंट्रो नर्रिपीज मीटरगेज रेल्वे मार्गांचं रुदीकरण झालं तसे या मार्गांवरच्या छोटेखानी झुकझुकगाडीचे जुनाट डबे भंगारात निघाले पण एकेकाळी अनेक भाचरांना मामाच्या गावाला घेऊन गेलेला एक डबा आज नवा साज लेऊन पुणे स्थानकात उभा आहे कशासाठी ते सांगणारा हा वृतांत

जुन्या आठवणी जाग्या होतील हा डबा आता तुम्हाला मामाच्या गावाला नेणार नाही पण तुम्हाला कुठेही जायचं असेल तर उपयोगी पडेल

तिथे अनारक्षित तिकीटं मिळण्याघीही सोय आहे आरक्षण केंद्रासाठी जुन्या रेल्वे डब्याचा असा वापर प्रथमच करण्यात आला आहे आता ज्यातून आधी पळती झाडं पाहिली त्या नस्पीजच्या डब्याच्या खिडकितून तिकीट काढा आणि निघा ब्रॉडगेजवरून नव्या प्रवासाला

तसच सफाई कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या योजनांबाबत संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यां सोबत आढावा बैठक घेतली

सेकंद ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांच्या पार्थिव देहावर काल रात्री बंगळूरू इथं अत्यंत साधेपणानं अंत्यसंस्कार करण्यात आले

त्यांच्या निधनामुळं भारतीय साहित्य सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व हरपल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे कर्नाड यांनी भारतीय रंगभूमीला दिलेलं योगदान अनन्यसाधारण असल्याचं ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ जब्बार पटेल यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे

कर्नाड यांच्या निधनान साहित्य कला आणि वैचारिक क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्व आपण गमावलं आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली साहित्य चित्रपट रंगभूमी तसंच वैचारिक क्षेत्रातही कर्नाड यांचा वावर होता एक महान रंगकर्मी म्हणून भारतीय नाट्यक्षेत्रातील त्यांच योगदान सर्देव स्मरणीय असेल माथेरानमध्ये जन्मलेल्या कर्नाड यांचा महाराष्ट्राशी अनोखा ऋणानुबंध होता मराठी चित्रपटसृष्टी रंगभूमी तसच साहित्य क्षेत्राशीही त्यांचा निकटचा संबंध होता उंबरठा चित्रपटातील त्यांची भूमिका रसिकांच्या सदैव स्मरणात राहिल असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे कर्नाड यांच्या निधनाबद्दल ज्येष्ठ रंगकर्मी चित्रपट कलाकार आणि विविध मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे युवराज भारतीय क्रिकेट संघातला अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे

याच काळात त्यानं कर्करोगाशीही निकरानं झुंज दिली क्रिकेट विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत काल दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला

हवामान राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत पश्विम महाराष्ट्र आणि मराठवाङ्याच्या बहुतांश जिल्ह्यात काल अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाला

पावसाचा मुलूख मानल्या जाणाऱ्या कोकणात मात्र वळवानं फारशी कृपा केलेली नाही तिथे आतापर्यंत तुरळक ठिकाणीच किरकोळ पाऊस झाला आहे अलिबागमध्ये मात्र काल रात्री जोरदार पाऊस झाला विदर्भातही काल वाशिम वगळता कुठेही पाऊस झाला नाही त्यामुळे उष्णतेच्या लाटेची तीव्रता पुन्हा वाढली

दरम्यान मान्सूनची काल थोडी प्रगती झाली त्यानं आता संपूर्ण केरळ व्यापला आहे

या वादळाचा परिणाम म्हणून कोकणात आज अनेक ठिकाणी तर उद्या संपूर्ण कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे राज्यात इतरत्र तुरळक ठिकाणी वळवाच्या सरी हजेरी लावतील